या चर्चेत परस्पर सहकार्याशी संबंधित मुद्यांवरची आजवरची प्रगती आणि विविध क्षेत्रांमधली भविष्यातली भागिदारी या विषयांवर चर्चा होईल दोन्ही नेत्यांमधली चर्चा संपल्यानंतर परस्परांमधला व्यापार वाढावा यासाठीचे अनेक करारही केले जाणार आहेत रायसिना डायलॉगच्या चौथ्या सत्राची सुरुवात आज संध्याकाळी नवी दिल्लीत होईल नार्वेच्या प्रधानमंत्री एर्ना सोलबर्ग उद्घाटनपर भाषण करणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परराष्ट्रव्यवहार मंत्री सुषमा स्वराजदेखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि ऑबझव्हर रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित केली आहे या परिषदेत नव तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण भागिदा या यामुळे जागतिक स्तरावरचे बदल तसंच जगाच्या क्रमवारीत होणारे बदल या विषयांवर चर्चा होईल

यामध्ये राजकीय नेते धोरणात्मक विचारवंत योजना लेखक तंत्रज्ञान संशोधक व्यापारी तसंच शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांचा समावेश आहे राज्यसभेत आज उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळातल्या कथित खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं घातलेल्या छाप्यांवरुन विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं आज कामकाज सुरु होताच समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी हा मुद्वा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी त्यासाठी परवानगी दिली नाही त्यामुळे गोंधळ सुरु झाला गदारोळ वाढल्यानं नायडू यांनी कामकाज तहकूब केलं या प्रश्नी निषेध करत घोषणाबाजी सुरु केली त्रेर विरोधी सदस्यांनीही त्यांना पाठिंबा दिला याच मुद्दयावरुन कालही सभागृहाचं कामकाज विस्कळीत झालं होतं विविध विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज संसद परिसरात आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली या मागण्यांमध्ये नागरी घटनादुरुस्ती विधेयक मागे घेण्याची मागणी प्रमुख होती तृणमुल काँग्रेस अण्णा द्रमुक तेलगू देसम पक्षासह काँग्रेसच्या सदस्यांनी ही घोषणाबाजी केली अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी यावेळी कावेरी धरणावर बांधण्यात येणा या मेगेदातू धरणाला विरोध नोंदवला

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं चालू आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली वाढीचा हा अंदाज अत्यंत सकारात्मक असल्याचं आर्थिक व्यवहार सचीव सुभाषचंद्र गर्ग यांनी म्हटलं आहे जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं कायम राखलं असल्याचं त्यांनी ट्विटवर म्हटलंय

एकदा वापरुन फेकून दिल्या जाणा या प्लॅस्टिकच्या वस्तू प्रवासी तळ आणि शहरालगतच्या भागातून हद्दपार करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत त्याअंतर्गत ही बंदी घातली असल्याचं प्राधिकरणाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे

सशस्त्र गटांसाठी शांततापूर्वक चर्चेची दारं कायम खुली असल्याचं म्यानमारनं स्पष्ट केलं आहे राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते यु जाव हताय यांनी सांगितलं की शांतता आयोगामार्फत सुरु असलेले प्रयत्न बंद केले जाणार नाहीत पँगलाँग शांती परिषदेत राष्ट्रीयता अधिकार समानता आणि सांघिक अधिकारांबाबत होत असलेल्या राजकीय संवादाचं म्यानमार सरकार स्वागत करत आहे आरकान आर्मी या सशस्त्र गटानं शुक्रवारी चार सीमा पोलिस चौक्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर ही प्रतिक्रिया आली आहे

दरम्यान म्यानमारचे आंतरराष्ट्रीय संबंध राष्ट्रीय सुरक्षा रखीन राज्य आणि सीमा सुरक्षा व्यादी मुद्यांवर काल राष्ट्रपती यु वीन मिंट यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक झाली संघर्ष सुरु असलेल्या क्षेत्रात पुन्हा सुरक्षा दलांना पाठवण्याच्या सूचना राष्ट्रपती कार्यालयानं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयानं आज अलोक वर्मा यांना सीबीआयचे प्रमुख या पदावर पुन्हा रुजू करायला सांगितलं आहे दिल्ली विशेष पोलिस अस्थापन कायद्यांतर्गत नेमण्यात आलेली समिती या प्रकरणाचा नव्यानं विचार करणार असून समितीचा अहवाल येईपर्यंत वर्मा कोणताही मोठा धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट केलं यापुढचे वर्मा यांच्या विषयीचे निर्णय सीबीआयच्या संचालकांचे चयन आणि नियुक्ती करणारी समिती घेईल असं न्यायालयानं सांगितलं याबरोबरच न्यायालयानं सीबीआयचे अंतरिम प्रमुख म्हणून एम नागेक्षर राव यांची नियुक्ती रद्दबातल ठरवली आहे आपल्याला सीबीआय प्रमुख पदावरुन कमी करण्याच्या निर्णयाविरुद्ध वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या पीठानं हा निर्णय जाहीर केला जन्मानं भारतीय असलेल्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदाचा पदभावर स्विकारला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञपदी झालेल्या निवड होणं हा मोठा बहुमान वाटतो असं गीता गोपीनाथ यांनी हारवर्ड गॅझेटला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं

बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सध्या चर्चा सुरु आहे हिमाचल प्रदेशात मनाली आणि कुकरी कें तापमान शून्याखाली गेलं आहे सिमला केल्या हवामान विभागाच्या कार्यालयानं सांगितलं की मनालीमधे उणे तीन पूर्णांक चार दशांश तर कुकरीमध्ये आठ दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली लाहोल स्फीतीमधलं केलॉंग हे सर्वात थंड ठिकाण ठरलं आहे तिथं तापमान उणे दहा पूर्णांक आठ दशांश सेल्सिअस अंश होतं ऑस्ट्रेलियासोबत येत्या शनिवारपासून सुरु होत असलेली एकदिवसीय क्रिकेट मालिका आणि त्यानंतरच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याला विश्रांती दिली आहे बुमराहऐवजी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा संघात समावेश केला आहे तर टी ट्वेंटी सामन्यांसाठी गोलंदाज सिद्धार्थ कौल याची निवड झाली आहे ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपल्यानंतर भारताचा क्रिकेट संघ न्यूझीलंडला जाईल

चेन्नईच्या विशेष न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर तमीळनाडूचे युवा कल्याण आणि क्रिडा विकास मंत्री बालकृष्ण रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

या प्रकरणावर न्यायालयानं काल निकाल दिला गुजरातमधले भाजपाचे नेते आणि माजी खासदार जयंती भानुशाली यांची ते काल रात्री रेल्वे प्रवासात असताना हत्या झाली भूज मुंबई सयाजीनगरी या रेल्वे एक्सप्रेस गाडीच्या तीसऱ्या श्रेणीच्या वातानुकुलीत डब्यात त्यांचा मृतदेह आढळला त्यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या हिजबूल मुजाहिद्दीन कडून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी सुरु असलेल्या हिजबूल अवेध शस्त्रखरेदी आणि वितरण करण्याचा कट आज जम्मू कश्मीर पोलिसांनी उधळून लावला

जम्म् कश्मीरमधे पूलवामा जिल्ह्यात चौधरीबाग लिटर भागात आज सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर बेछूट गोळीबार केला या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची हानी पोचल्याचं वृत्त नाही गोळीबारानंतर दहशतवादी पळाले असून सुरक्षा दलांनी शोधमोहिम सुरु केली आहे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल रनबीर सिंघ यांनी काल जम्मू आणि कश्मीरमधल्या सीमेलगतच्या भागांना भेट देऊन सुरक्षा स्थितीची पाहणी केली